आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

वीज बिलाची रक्कम थेट शाळांना देण्यात येईल असं शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांची विधानसभेत माहिती

देहू आळंदीहून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्याहून पुढील प्रवासाकरिता आज निघाल्या

ग्रामीण रूग्णालयांना आवश्यक तो औषध पुरवठ्यासंदर्भात खरेदी करण्याबाबत अधिकचे अधिकार देण्यात येतील तसंच यासंदर्भात तत्काळ आढावा घेण्यात येईल असं म्रुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं सांगली जिल्हयातील ग्रामीण रूग्णालयात सलाईनचा तुटवडा निर्माण झाल्याबद्दल सदस्य श्री अनिल बाबर यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता यावेळी झालेल्या चर्चेत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री विजय देशमुख यांनीही सहभाग घेतला महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजना यांच्या समन्वयानं राज्यातील अधिकाधिक व्यक्तींना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं

यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे नीटचा कायदा अंमलात असून त्यासाठी राज्याला वेगळा कायदा करता येणार नाही तसंच कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांबाबत आरक्षणात कपात केली जाणार नाही असं त्यांनी उपप्रश्नास उत्तर देताना आश्वस्त केलं संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचं विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न आज विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला तसंच त्यांना पालख्यांच्या दर्शनासाठी परवानगी नसताना का येऊ देण्यात आले याला खुलासाही श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागितला यावर मनुच्या विचारांचं समर्थन राज्य सरकार करत नाही आणि दर्शनासाठी कोणावरही बंदी घालण्यात आली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं शिवप्रतिष्ठान ही संस्था शस्त्रं घेऊन वारीच्या काछात प्रदर्शन करतात मात्र मागच्या वर्षीपासून खऱ्या शस्त्रांना परवानगी नाकारण्यात आली असून जिथं परंपरेने शस्त्रं बाळ्यली जातात तिथं खोटी शस्त्र वापरायचं आवाहन करण्यात आलं आहे असंही ते प्रढं म्हणाले शस्त्र बाळगणं अथवा अन्य कोणत्याही बाबतीत संभाजी भिडे दोषी आढळले तर त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सभागृहाला आश्वासन दिलं महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा वार्षिक अहवाल आज सभागृहात मांडण्यात आला आणि विनापरवाना खाद्य व्यावसायिक व्यवसाय करत असल्याबाबत तसंच विज न पोचलेल्या शाळांबाबतच्या लक्षवेधी सूचना आज सभागृहात मांडण्यात आल्या

विधिमंडळ परिसरातील सुरक्षा अधिक मजबुत करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषदेत दिले विधिमंडळ परिसरात मंत्र्यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळांनी मंत्र्यांना घरी भेटावं विधिमंडळ परिसरात विकेत्यांकडं काम करणाऱ्या कामगारांची पोलिसांनी कसून चौकशी करावी विकेत्यांच्या वस्तूंची संबंधित यंत्रणेनं तपासणी करावी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडं ओळखपत्र असणं बाळगणं आवश्यक आहे अशा सूचनाही सभापती यांनी दिल्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांचं काम अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असल्यानं त्यांना संप करण्यास न्यायालयानं बंदी घातलेली आहे सध्या सुरू असलेला पुण्यातील ससून रूग्णालयातील नर्सेसचा संप बेकायदेशीर असून सरकारनं संपास मनाई केल्याचं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत निवेदन करताना सांगितलं राज्यातील पूल आणि रस्त्यांची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वीच केल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री चंद्रकात पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं राज्यातील नादुरूस्त पूल आणि खचलेल्या रस्त्यांबाबत सदस्य डॉ नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचारला होता धुळे जिल्हयातील राईनपाडा इथं झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा खटला या जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून दोर्षींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील या घटनेमुळं आज माणसांमधील राक्षसी प्रवृत्ती कशी असते हे पहायला मिळालं अफवेच्या माध्यमातून पाच जणांना अमान्रषपणे मारहाण करण्यात आली होती भटकंती करणारा डवरी गोसावी समाज याबरोबरच इतर समाज जे भटकंती करून व्यवसाय करतात त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे

दिल्ली उच्च व्यायालय आणि सत्र व्यायालय या दोर्षीना सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च व्यायालयानं कायम ठेवल्यानंतर आरोपींनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती राज्यातील शाळांच्या विद्युतीकरणासाठी सरकारनं योजना आखली असून या योजनेअंतर्गत शाळांना सरकारी दरानं वीज प्रवठा करण्यात येणार आहे तसंच याप्रढं शाळांच्या वीज बिलांची रक्कम थेट शाळांना देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली शालेय शिक्षण विभागास मिळणारा निधी डिजिटल शाळा शैक्षणिक साहित्य ग्रुणवत्ता आणि संगणकीकरणावर सर्वाधिक खर्च केला जात आहे तसंच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ग्रामविकास विभागाची असली तरी विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभाग संयुक्तरित्या राज्यातील शाळांचे ऑडिट करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं देहू आळंदीहून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या प्रण्यातल्या दोन दिवसांच्या म्रक्कामानंतर आज मार्गस्थ झाल्या संत त्रकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरा मुक्कामी पोहोचेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड मुक्कामी असेल दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दिवे घाटातून होणारा प्रवास पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी या मार्गावर गर्दी केली आहे अनेक भाविक पुणे ते सासवड या मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत आषाढी वारीसाठी पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांची पालखी आज सकाळी मुंगसवाडे इथून मार्गस्थ झाली असून पालखीचा मुक्काम आज राक्षसभुवन इथं असेल शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज सकाळी अंबाजोगाईकडून कळंबमार्गे पंढरपूरकडं प्रस्थान केलं

चांदापासून बांदापर्यंत महाराष्ट्राचा नामोल्लेख होतो त्यामुळं योजना कोणतीही असो उपक्रम कोणताही असो चंद्रप्रर जिल्हा हा पहिला असला पाहिजे चंद्रप्रख्या हॅलो चांदा या पालकमंत्री तकार निवारण यंत्रणेनं चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकानं एव्हरेसर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेव्या विद्यार्थ्यांनी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीनं आपले उपकम आपल्या योजना आपल्या पायाभूत सुविधा कायम अव्वल आणि वेगळेपणाचे असल्याची पायाभरणी केली आहे त्यामुळं येणाऱ्या काळातही चांदापासून बांदापर्यत कोणत्याही क्षेत्रात आमचा पहिला क्रमांक असला पाहिजे त्यासाठी सिद्ध व्हा असं आवाहन राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर म्रनगंटीवार यांनी आज केलं

समाजात एकोपा टिकून राहण्यासाठी दक्ष राहून कार्य करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी

थूल यांनी दिले आहेत नांदेड इथं काल अनुयूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह नागरी हक्क संरक्षण कायदाबाबत श्री थूल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय पातळीवरील तिरंदाज गोहेला बोरो हिच्या वैद्यकीच उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

नमस्कार